केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली त्यानंतर बादमीदारांशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

यासंदर्भात केंद्र सरकारकडून अजून सूचना मिळालेली नाही

लसीकरण सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत कुठंही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झालेली नाही असंही त्यांनी सांगितलं

कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून नव्या रुग्णांच्या तूलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे

पुणे कोल्हापूर औरंगाबादसह बह्तांश जिल्ह्यांमधे काल एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रसिद्विपत्रकात म्हटलं आहे

जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली

कोरोना संसर्गामुळे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही

यातून शस्त्रं विमानं लढाऊ जहाजं आणि त्विर लष्करी उपकरणं खरेदी करता येणार आहेत

या प्रकल्पांना राज्य सरकारचं पाठबळ मिळेल असं त्यांनी सांगितलं

आगामी काळात िस्टिट्युटमधे अद्ययावत संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठीही राज्य सरकार मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली निस्टट्युटनं औषधांच्या निर्मितीसोबतच कोविड प्रतिबंधक लस निर्मितीच्या संशोधनावर भर द्यावा त्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि भारत बायोटेकडून तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी केली निस्टिट्युटनं उत्कृष्ट दर्जाची आरोग्य विषयक उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठ्यावर भर द्यायला हवा असं त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी हाफकिन श्निस्टट्युटनं संशोधन आणि जैव औषध निर्मितीमधे आजवर दिलेल्या योगदानाचीही प्रशंसा केली

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा धेऊन सरपंचांकडून गावांमधल्या जनतेचे प्रश्न समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतीची कामं वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

सलामीवीर शुभमन गील आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशिवाय भारताच्या त्रेर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही

मुंबई शेअर बाजारातल्या तेजीला आज लगाम बसला

चित्रपट अभिनेते निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

मुंबईत चेंबूर झिं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

राम तेरी गंगा मैली या चित्रपटानं त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द सुरु झाली एक जान है हम झलझला लव्ह मर्फे आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता त्यांनी प्रेम ग्रंथ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं हेना प्रेमग्रंथ आ अब लौट चले या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती

राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्याधिकारी कार्यालयासह विर विभागातले अधिकारी आणि कर्मचारी आता दर मंगळवारी कोणत्याही मोटार वाहनाऐवजी सायकलनं कार्यालयात येणार आहेत आजही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्यासह विविध कार्यालयांमधे त्विर अधिकारी सायकलनं आपापल्या कार्यालयात पोचले या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून सगळ्या कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्याला अग्रक्रमावर ठेवावं असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासंदर्भातली प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावावीत अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे टाकसाळे यांनी आज विविध विभागांमधल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचं निवृत्तीवेतन वेळेत मिळावं यासाठी संवाद बैठकीचं आयोजन केलं होतं यासंदर्भातल्या अडचणी दूर करण्यासाठी दर मंगळवारी अशी संवाद बैठक आयोजित केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात मोहर्ली गावाशेजारी शेत शिवारात आज सकाळी एका वाघाचा मृतदेह आढळून आला आहेत अडीच ते तीन वर्षे वय असलेल्या मृत वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा आहेत या वाघाचा नेमका मृत्यू कश्यामुळे झाला याचं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर समोर येईल अशी माहिती वनविभागानं दिली आहे नांदेड जिल्ह्यात शाहपूर ि काल मानव विकास मिशन अंतर्गत बचत गटातल्या महिलांचा मेळावा पार पडला यावेळी उपस्थित महिलांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिलाई तसंच शेवया आणि मसाला तयार करायची मशीन पीठाची गिरणी आणि शाळेत पायी जाणाऱ्या मलींसाठी सायकलचं वाटप केलं गेलं मानव विकास मिशन अंतर्गत सरू असलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या सदस्यांनी उपयोग करून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी यावेळी केलं गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुरळक भागात तर मराठवाङ्यात बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत लक्षणीय घट झाली राज्याच्या तिर भागात किमान तापमान सरासरी त्रिकच होतं

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे